राजकीय सांस्कृतिक आणि व्यापार विषयक संबंध वृद्धिगत करण्यासाठी कोविंद हत्रीन राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहत्त सौर उर्जेला प्राधान्य दक्षिासाठी भारत अग्रणी आहा असंही त्यांनी सांगितलं

भारतातल्या सिनत्त्रीमी स्वित्झर्लंड मधल्या प्रत्यक्त सुंदर ठिकाणांना जगात पोहोचवलं आह असंही तक्किणाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतंगत अटक करण्याची तरतुद शिथिल करण्याच्या आपल्या आधीच्या निर्णयावर पूर्नविचार करावा याबाबत केंद्र सरकारनं कलिही याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज तीन न्यायाधिशांच्या पीठाकड झीपवली या खटल्याची सुनावणी पुढल्या आठवड्यात तीन न्यायाधिशांच्या पीठापुढळिरावी असं न्यायमुर्ती अरुण मिश्रा आणि न्यायमुर्ती यू

ललित यांच्या पीठानं आज सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं ममिहिन्यात केंद्र सरकारच्या पूर्नविचार याचिक्खे आपला निकाल राखून ठक्का होता

महिला सैनिकांच्या पहिल्या तुकडीची भर्ती मोहिम लष्करानं सुरु कली आह मुद्धारे कार्यात त्यांना सामावून घेतकं जाईल

या महिला सैनिक मुख्यत्वत्रिष्करी छावण्या आणि त्विर आस्थापनांचं पोलिसिंग करतील विविध राज्यांच्या पोलीस दलांना मदत करणं युद्धवैद्यांना हाताळणं गुन्हयांचा तपास करणं उ्यादी काम या महिला सैनिक करतील

आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाकिस्तानपक्षी भारतावर जास्त विश्वास आह असं त्यांनी एका दूरचित्रवाहिनीला दिलखी मुलखतीत सांगितलं

काश्मिरमधील जनजीवन पूर्वपदावर यख्यासाठी करण्यात यस्तीअसलख्या विविध उपाययोजनांची माहितीही विजय ठाकूर सिंग यांनी त्यांना दिली

आच अंतर्गत जम्मूमधल्या सरहद्दी जवळच्या नागा गावात स्थानिक नागरिक विद्यार्थी सरपंच आणि मौलवीसोबत संवाद कार्यक्रम आयोजित क्वा होता

अखनूर आणि सुंदरबनीमधल्या दुर्गम भागात लष्कराचं वैद्यकीय पथक पोहचलं त्यांनी शक्किंवे नागरिकांची तपासणी कली आणि आवश्यक औषधं रुग्णाना दिली या शिबिरामुळखुप फायदा झाल्याचं सांगत लष्कराच्या या प्रयत्नांचं स्थानिकांनी कौतूक कलि

राष्ट्रीय आपत्ती निवार दलाची शोधमोहिम आणि बचाव कार्य अजूनही सुरु आहा मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या दुर्घटनाड्विल दुःख व्यक्त कवि असून याप्रकरणी दंडाधिका यामार्फत चौकशी करण्याच आदशी दिल आहेत दोषी आढळणा या विरुद्ध कडक कारवाई कली जाईल असं त्यांनी सांगितलं

त्यामुळव्यिंना भारताचा व्हिसा मिळत नव्हता